पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे सतत कांगावा करणारे असून विष पसरवत असल्याची टीकाही भारतान संयुक राष्ट्राच्या महासभेमध्ये केली आहे पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं भारतावर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तराच्या अधिकारात उत्तर देताना भारताचे संयुक्त राष्ट्रातल्या स्थायी प्रतिनिधींचे प्रथम सचिव मिजीतो विनितो यांनी ही टीका केली आहे जे द्वेष आणि हिंसेला चिथावणी देत आहेत त्यांच्यावर बंदी घालावी असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री मिान खान यांनी महासभेत केलेल्या भाषणात म्हटलं होत मात्र त्यांची ही टीका स्वतःच्याच देशाबद्दल होती का असा सवालही भारतानं उपस्थित केला श्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या उच्च स्तरीय सभेमध्ये जम्मू काश्मीरसह भारताच्या अंतर्गत बाबींबाबत वक्तव्य केल होत त्यांनी नेहमीप्रमाणे भारताबद्दल ही कडवट टीका करायला सुरुवात केल्यावर भारतीय प्रतिनिधीनं महासाभेतून सभात्याग केला होता पाकिस्तानकडे स्वतःबद्दल काहीही सांगण्यासारखे नाही जगाला कोणत्याही चांगल्या सूचनाही हा देश देऊ शकत नाही त्याऐवजी खोटेपणा चुकीचे माहिती पसरवणं आणि युद्धज्वर आणि प्रतिमा मलीन करण्याचं काम पाकिस्तानं या व्यासपीठावरून केलं असल्याची टीकाही भारतानं केली जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हा निःसंदिग्धपणे भारताचा अविभाज्य आणि अंतर्गत भाग आहे असाही भारतीय प्रतिनिधींनी यावेळी पुनरूच्चार केला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार आहे माथाडी कामगारांच्या सर्व प्रशांची आणि मागण्यांची आपल्याला जाणीव असून माथार्डीचे प्रत्येक स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली तसंच कष्टकरी माथाडी कामगारांच्या हक्काच्या घराची योजना मार्गी लावण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली

यावेळी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री गणेश नाईक आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

सिंग यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो अशी आपण श्विर चरणी प्रार्थना करत असल्याचं ट्विट मोदी यांनी केलं आहे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनीही मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शूभेच्छा दिल्या आहेत त्यांच्यासारख्या प्रधानमंत्र्याची उणी देशाला भासत आहे त्यांचा प्रामाणिकपणा शालींता आणि समर्पण वृत्ती आपल्या सर्वांना प्रेरणा देत असल्याचं राहूल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे काँग्रेसनेही पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत समाजातल्या वाईट गोष्टीचं निमृलन लवकरात लवकर आणि खात्रीदायक मार्गाने करणं हे सिंग यांचं प्राथमिक उद्दिष्ट राहिलं आहे प्रत्येक भारतीयाच्या सर्वांगिण कल्याणासाठी त्यांची बांधिलकी लक्षणीय आहे असं काँग्रेसनं म्हटलं आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने पिनाक हे क्षेपणासत्र गुणवत्ता हस्तांतरण महासंचालकांना हस्तांतरित केल आहे

विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे दस्तऐवजही यावेळी सुपूर्द करण्यात आले या हस्तांतरणामुळे पिनाक क्षेपणासत्र प्रक्षेपक बॅटरी कमांड पोस्ट आणि अशा अन्य महत्त्वाच्या गोर्टींचं उत्पादन तसेच गुणवत्ता हमी प्रक्रिया यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झाले आहे

पिनाक क्षेपनासत्र ची सध्या आयुध निर्मिती कारखाने भारत जिक्ट्रॉनिक भारत अर्थमूव्हर टाटा पॉवर आणि एल अँड टी डिफेन्स येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे

सतीश रेड्डी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते

पालिकेनं चाचण्यांची संख्या वाढवली आहे

याशिवाय आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रसारित केला जाईल प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाणार आहे प्रसिद्ध पार्श्वगायक दिवंगत एस पी बालसुब्रह्मण्यम यांच्या पार्थिव देहावर आज तामिळनाडूतल्या तिरुवल्लूर जिल्ह्यात तमरायपक्कम श्रे शासकीय त्रिमामात अंत्यसंस्कार झाले यावेळी पोलिसांनी बंद्कीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली यावेळी त्याचे हजारो चाहते आपल्या आवडत्या गायकाला अखेरचा निरोप द्यायला उपस्थित होते त्याआधी त्यांचा पार्थिव देह चेन्नई बिल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवला होता काल पासून अनेक राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतल्या नामवंतानी त्यांचं दर्शन घेतलं

जिल्ह्यातल्या बोरदहेगाव मध्यम प्रकल्पाची दोन दारं आणि नारंगी मध्यम प्रकल्पाचीही दोन दारं उघडण्यात आली आहेत औरंगाबादनजीकच्या शेंदूरवादा क्वि खाम नदीला पूर आला असून नदी परिसरातलं गणपती मंदिर शेकडो वर्षांनंतर पाण्याखाली गेलं आहे

मुसळधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या मांगणी नदीला मोठा पूर आला आहे नदीलगतच्या ऊस कापूस सोयाबीनच्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झालं आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शहागड श्विला कोल्हपुरी बंधारा पाण्याखाली गेला आहे नांदेड जिल्ह्यातही परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे जिल्ह्यातल्या देगलूर मुखेड बिलोली नायगाव धर्माबाद कंधार लोहा या तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला

परभणी शहर आणि परिसरातही काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला कोरोना संसर्गाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व्यापारी संघटना नगरपरिषदा प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कालपासून जनता संचारबंदी सुरू केली आहे

व्यापारी आणि नागरिक या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत

मात्र या आवाहनाला जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी हरताळ फासल्याचं चित्र आज जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी दिसून आलं परभणी शहरातल्या बाजारपेठेसह वसाहतीमधली छोटी मोठी दुकानं सुरू होती तसंच रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे माझे कूट्रंब माझी जबाबदारी या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मोहिमेमुळे लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली असल्याचं सिंधुर्द्र्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे ते आज जिल्ह्यातल्या माझ कूटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा ऑनलाईन आढावा घेताना बोलत होते ही मोहिम राबवत असताना प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पोलिस तसंच आरोग्य कर्मचारीअसे गट तयार करून कार्यवाही केल्यानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळात पोचण शक्य होईल असं सामंत यांनी सांगितलं